ही शिष्यवृत्ती दरवर्षी एकरकमी दिली जाईल

ते काल मुंबईत मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य शासनानं नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बोलत होते

त्याची अंमलबजावणी न करणारी महाविद्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचंही पाटील म्हणाले भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी काल अटक केलेल्या पाच जणांपैकी तिघांना आज पुणे न्यायालयात हजर करणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं हैदराबाद इथले डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते कवी वरावरा राव मुंबईतले कार्यकर्ते व्हर्नन गोन्झालविस आणि अरुण परेरा छत्तीसगडच्या कामगार कल्याण कार्यकर्त्या सुधा भारद्वाज दिल्लीतले नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलाखा यांना काल पोलिसांनी अटक केली गेल्या वर्षी भीमा कोरेगाव हिसाचाराच्या आदल्यादिवशी पृण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या अनुषंगानं ही कारवाई केली आहे या कारवाईबद्दल अनेक विचारवंत आणि लेखकांनी नाराजी व्यक्त केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे गगनयान या अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो सज्ज असल्याचं इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी काल सांगितलं या मोहिमेत तीन अंतराळवीर पाच ते सात दिवस अंतराळात वास्तव्य करतील

परतीच्या प्रवासात ते अरबी समुद्रावर किंवा बंगालच्या उपसागरात अवतरण करेल